उच्च शिक्षणासंदर्भात नेमलेल्या माहेड अर्थात महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते शिक्षणाचा दर्जा गुणवत्तापूर्ण असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली युवकांना रोजगार मिळावा यासाठी राज्यात कुठल्या भागात किती गुंतवणूक झाली याची माहिती उद्योग विभागाकडून घेऊन त्यानुसार गरजेप्रमाणे रोजगाराला चालना देणारे अभ्यासक्रम तयार केले जातील अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिली पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ विरोधकांनी काल पुकारलेला बंद शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांच्याशी आधी चर्चा न केल्यामुळे निष्फळ ठरला असा दावा शिवसेनेनं केला आहे काँप्रेसनं हा बंद पुकारण्याआधी शिवसेनेशी चर्चा केली असती तर त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला असता असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे हा बंद अयशस्वी झाला असल्याचं गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे देशभरातल्या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन चर्चा केली तर इंधन तेलाचे दर कमी होऊ शकतात असं ते म्हणाले पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवादी गटांविरुद्ध काय पावलं उचलली यावरच पाकिस्तान अमेरीका संबंधाचं स्वरुप अवलंबून असेल असं अमेरिकेनं पाकिस्तानात सत्तेवर आलेल्या नव्या सरकारला बजावलं आहे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपियो यांनी त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानच्या नव्या नेतृत्वाला हा संदेश दिला असल्याचं ट्रंप प्रशासनातल्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं पाकिस्तान अफगाणिस्तानात हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याची अमेरिका आणि इतरांची अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे जम्मू कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंडवारा इथं आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले गुलूरा लांगते भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई केली